औषध महानियंत्रकांनी काल दिल्लीत वार्ताहर परिषद धेऊन ही माहिती दिली या दोन्ही लसींचा पृण्याशी संबंध आहे कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनेका कंपनीच्या सहकार्यानं पृण्यातल्या सीरम इन्स्टीट्यूटनं तयार केली आहे भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसींच्या निर्मितीसाठी प्ण्यातल्या राष्ट्रिय विषाणू विज्ञान संस्थेनं विलग करून दिलेला कोरोना विषाणूचा स्ट्रेन वापरण्यात आला आहे त्या अर्थानं आरतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलेली कोवॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस आहे कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लर्सीना आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानं आता लसीकरण मोहीमेला गती मिळू शकेल

जागतिक महासाथीच्या विरोधातल्या भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण असल्याची प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लसींना मान्यता भिळाल्यानंतर व्यक्त केली या लसींना डीसीजीआयच्या मंज्रीमुळे स्वस्थ आणि कोविडमुक्त आरताच्या मोहीमेस बळ मिळेल या मोहीमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ नवनिर्मात्यांना शुभेच्छा आणि देशवासियांचे अभिनंदन अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाल्यानंतर आता लसीवरूनही राजकीय वादंग सूर झाल्याचं दिसत आहे काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं दरम्यान भारत एस्ट्राझेनेका लसीसह मोहीम सुरू करू शकतो असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे

परंत् कोव्हॅक्सिनसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये स्धारणा का केल्या जात आहेत याचा ख्लासाआरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी करावा अशी मागणी त्यांनी केली या अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वॅक्सीनबाबत शंका उपस्थित केली होती तसंच मी ही लस टोचवून घेणार नाही भाजपाच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू असं त्यांनी म्हटलं होतं मात्र काल त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं लसीकरणास लवकरात लवकर सुरूवात व्हावी असं अखिलेश यादव म्हणाले आहेत शाळांबाबत निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शाळा आजपासून चालू करण्याचा निर्णय जरी झाला असला तरी शाळांची तपासणी मात्र पूर्ण झाली नाही यामुळे शहरातील सर्व शाळा आजपासून सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून विद्यार्थ्याना शाळेत पाठवण्यासाठी प्रशासनातर्फे संमती पत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे

शहरात सुरू असलेली कोरोना तपासणी केंद्र अनेक ठिकाणी बंद करण्यात आली आहेत त्यामुळे अनेक शिक्षक कोरोना तपासणी अहवाल सादर करू शकलेले नाहीत

शाळा सुरू करण्यासाठी शाळांनी केलेल्या उपाययोजना हा सर्वात महत्वाचा भाग आहे

आणखी अनेक शाळांची तपासणी शिल्लक असल्याने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही या पार्श्वभूमीवर शाळांनी आज विद्यार्थ्यांना आणि पालकांना एसएमएस पाठवून शाळा सुरू होणार नसल्याचे कळवलं आहे एकदा शाळा चालू झाल्यानंतर इतरही पालक विद्यार्थ्यांना संमतीपत्र देतील अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे याम्ळे इयता नववी ते बारावी चे वर्ग पूर्ण क्षमतेने स्रू होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झालंय शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी प्णे

रुग्ण संख्येत सातत्यानं सुरू असलेली घट मध्येच खंडित होते काही दिवस प्न्हा थोडी वाढ झाल्याचं दिसतं

काल दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या मात्र नव बाधितांच्या संख्येपेक्षा जवळपास हजारानं कमी होती त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्ण बरे होण्याचा दर घटला आहे

काल सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर विभागात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

या विभागात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार